सर्वांना सुखी समृद्धी आणि यश लाभो अशी कामना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे दसरा म्हणजे चांगल्याचा वाईटावरच्या विजयाचं प्रतिक असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

लातूर पासून त्यांच्या प्रचारसभा सुरू होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिली

नागपूर आणि दिक्षाभूमी क्रि संपूर्ण देशातून लाखो बौद्ध धम्मीय अनुयायी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करतात

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली बुद्ध धम्म स्वीकारला होता महाराष्ट्रात आज विजयादशमी निमीत्त नागपूरातल्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा सुरु आहे मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीयमंत्री नितीन गडकरी सरसंघचालक मोहन भागवत हे या मेळाव्याला उपस्थित आहेत बीड शिल्या भगवानगडावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा तर आज संध्याकाळी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे या मेळाव्यात दोन्ही पक्षांच्या प्रचाराला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होईल